परभणी जिल्ह्यात काल दिवसभरात एकही नवा कोरोनाबाधित आढळला नाही ऑक्टोबरपासून कोरोना बाधितांची संख्या किरकोळ चढउतार वगळता सातत्यानं घटते आहे मात्र दिवसभरात एकही नवा कोरोनाबाधित आढळला नाही असा एकही जिल्हा नव्हता

परंतु स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे जे कोरोना लसीकरणाबददल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवताना आढळून येतील अशा लोकांवर आपती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय दंडविधानाच्या तरतुदीन्सार कारवाई करण्यात येईल असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे अफवा आणि खोट्या बातम्या थांबविण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे वास्तविक तथ्यांच्या आधारे विश्वसनीय माहिती प्रसारित करण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे अफवा पसरविणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविरूद्ध कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लिमिटेडदवारे विकसित आणि निर्मित केलेल्या दोन्ही लसी स्रक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचं देशातील राष्ट्रीय नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केलं असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे

मात्र हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचं आढळलं नाही असा खुलासा गृहसचिवांनी आपल्या या पत्रात केला आहे

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे तसंच अविष्यात ज्यावेळी नागरिकांचे लसीकरण होईल त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होण्यासाठी जास्त केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांनी दिली पोलीस मुख्यालयात आयोजित कोरोना सद्यस्थिती आणि उपाययोजनेबाबतच्या आढावा बैठकित भुजबळ बोलत होते लसीकरणाच्या सुरवातीला लस घेतांना अनेकांच्या मनात भिती होती

तसेच मालेगांव मध्ये कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढावी यासाठी कोरोनाकाळात राबविलेल्या मोहिमेप्रमाणे लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी अशी सूचना भुजबळ यांनी या बैठकीत केली नंतरच्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी महसूल महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या विभागांकडून आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केल्यानंतर लसीकरणाच्या प्ढील टप्प्यात सुद्धा प्रतिसाद चांगला मिळेल असंही त्यांनी नमूद केलं नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होतानाचे दिलासदायक चित्र आहे त्यामुळे आवश्यकता नसलेले कोविड सेंटर बंद करुन आवश्यकता भासल्यास एका दिवसात यंत्रणा उभी करता येईल असं नियोजन आरोग्य विभागानं ठेवण्याबाबतची सूचना भूजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली

त्यामुळे आता सुरु होणाऱ्या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळेल असं मत संपर्क मंत्री भूजबळ यांनी व्यक्त केलं

शाळा राज्य शासनाच्या निर्णयान्सार पृणे जिल्ह्याच्या ग्रामीण आगातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळाही आज सुरु होत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे

पाचवी ते आठवीच्या शाळामधील विदयार्थ्याच्या पालकांकडूनही हमीपत्र भरून घेतलं जाणार असून त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिलं जाणार आहे

कोरोना संसार्गाच्या पार्श्वभूमीवर शाळांना वर्गांचे निर्जंत्कीकरण स्वच्छता थर्मल स्कॅनर ऑक्सी मिटर हात धुण्याची व्यवस्था या सर्व बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे याखेरीज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टी पी सीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यामध्ये सहा फुटाचे अंतर ठेवण्यात यावे यासाठी हजेरी पटावरील पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल असेही पालिका प्रशासनाने सृचित केले आहे

तर शिक्षकांची संख्या ही तीन हजाराच्या घरात आहे आरोग्य संघटना कोरोना लसीच्या जागतिक वितरणात श्रीमंत गरिब अशी दरी निर्माण झाल्यास त्याचा फटका केवळ विकसनशील देशांनाच नाही तर विकसित राष्ट्रांनाही बसेल असा इशारा एका आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आला आहे चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहित विकसित राष्ट्रांमधलं लसीकरण पूर्ण झालं तरी जागतिक अर्थकारणाला जो फटका बसणार आहे त्याचा निम्मा भार या देशांनाच वहावा लागणार आहे जोपर्यंत गरीब देश कोरोनातून सावरत नाहित तोपर्यंत विकसित देशांतल्या उत्पादनांना उठावच भिळणार नाही आणि निर्यात व्यापारातली ही तूट त्यांना महागात पडेल असा इशारा या अहवालात असून विकसनशील देशातील गोरगरिबांपर्यंत लस पोहोचवणं केवळ मानवतेच्या दृष्टीनं नव्हे तर विकसित देशांच्या अर्थकारणासाठीही आवश्यक असल्याचं मत या अहवालात नोंदवण्यात आलं आहे रत्नागिरी अपडेट रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत काल वाढ झाली

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वांनी यशस्वीपणे याप्ढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार